शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना

केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य द्यायला मंजूरी देण्यात आली अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली

स्पेक्ट्रम लिलावाला आणि दूरसंवाद क्षेत्रातल्या राष्ट्रीय सुरक्षा निर्देशांनाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली सुप्रीम कोर्ट शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून शांततामय मार्गानं त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं काल केली या समितीमध्ये भारतीय किसान संघटना केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा असं सरन्यायाधीश एस

बोबडे आणि न्यायमूर्ती एस बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमणियन या तीन जणांच्या खंडपीठान सांगितलं दिल्लीच्या सीमेवर असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांवर झालेल्या सुनावणीवेळी ही सूचना समोर आली असून या याचिकांवरील सुनावणी आजही सुरू राहणार आहे

या घटनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष काल सुरू झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सकाळी नवी दिल्लीतल्या युद्ध स्मारकावर जाऊन या युद्धातल्या हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली पंतप्रधानांनी सुवर्ण विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला ही मशाल येत्या वर्षभरात या युद्धातील परमवीर चक्र आणि महावीरचक्र विजत्या सैनिकांच्या गावांसह देशाच्या विविध भागात नेली जाणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विजय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचं अनावरणही करण्यात आलं सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्यासह तीनही संरक्षण दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते विजय दिनाच्या सवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर देशात विविध ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन करण्यात येणार आहे पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातही काल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा चित्रपट महोत्सव दुरदूष्यप्रणाली आणि प्रत्यक्ष उपस्थिती अशा दोन्ही माध्यमातून होणार आहे महोत्सवाचं उद्घाटन आणि समारोपाला प्रत्यक्ष उपस्थिती असणार आहे तर इतर सर्व कार्यक्रम दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून होणार आहेत असं जावडेकर म्हणाले

मेट्रो कांज्रमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल एमएमआरडीएला दिले याशिवाय भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्याच्या आदेशासह जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयानं स्थगिती आणली आहे

ही जागा मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे असं नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलक लावण्यात आला होता दरम्यान एका बांधकाम व्यावसायिकानंही ती जागा आपण मिठागराकडून भाडेतत्त्वावर काही वर्षांपूर्वी घेतलेली आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढू लागले की जंगलांमध्ये असलेल्या पाण्याचे स्रोत आट्र लागतात अशा वेळी वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत

वेंगुर्लेत तुळस गावच्या शासकीय वनक्षेत्रात ग्रामस्थांच्या मदतीन हा पहिला पाणवठा तयार करण्यात आला वनविभागामार्फत वेंगुर्ला तालुक्यातल्या शासकीय वनक्षेत्रात वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आलं आहे प्रत्येक गावाच्या जंगलात जिथं शक्य होईल तिथं असे पाणवठे बनविले जाणार आहेत दोडामार्ग तालुक्यात उसप गावातल्या जय भवानी युवा प्रतिष्ठानसुद्धा पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची तहान भागावी यासाठी गावातल्या मुख्य नदीवर बांध घालून पाणवठा तयार केला चारही बाजूंनी असलेले हिरवेगार डोंगर हि उसप गावाला लाभलेली निसर्गाची देणगी आहे या डोंगर भागातून पाण्यासाठी भटकणारे सर्व वन्यप्राणी आणि पशुपक्षी यांच्यासह गावातल्या माळरानावर चरणाऱ्या पाळीव जनावरांसाठी केलेली ही पाण्याची व्यवस्था आदर्शवतच म्हणावी लागेल आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सिंधुदुर्ग

फेब्रुवारी मार्च एप्रील आणि मे महिन्यात परिक्षा होईल त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देण तसंच पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारणं शक्य होईल असं शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं

गडकरी नवीन संशोधन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी ग्रामीण आणि आदिवासी भागाचा कायापालट कसा करता येईल आणि अधिक रोजगार निर्मिती कशी होईल याचा विचार केला जावा आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न औद्योगिक क्षेत्रानं आणि अभियांत्रिकी क्षेत्रानं करावे असं आवाहन केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं ते काल दिल्लीत एमएसएमईच्या आर्थिक सप्ताहाच्या समारोप समारंभात बोलत होते

मिशनचं उद्दिष्ट साध्य करताना पाण्याबाबतचं कालबध्द नियोजन करणं आवश्यक आहे पाण्याचं नियोजन करत असताना नैसर्गिक कृत्रिम पाणीसाठ्यांबाबतचा जल आराखडा तयार करावा असे निर्देश ठाकरे यांनी यावेळी दिले फडणविस केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना राज्यात योग्यरीत्या राबवल्या जात नसल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते काल भाजपाच्या मुंबई कार्यालयात आयोजित आत्मनिर्भर भारत कार्यक्रमात बोलत होते उमेद उमेद प्रकल्पाचं काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार आहे मुंबईतल्या आझाद मैदानात ग्रामीण विकास संदर्भातील उमेद प्रकल्पाच्या कर्मचारी त्याचबरोबर बचत गटाच्या काम करणाऱ्या समूह संघटिका यांनी धरणे आंदोलन केलं होलं या आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली केंद्राच्या सूचनेनुसार एका कंपनीला उमेदचं सर्व काम सोपवलं जाणार होतं याला सर्व वरिष्ठ स्तरावरच्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे त्यांच्या मागणीनुसार केंद्राच्या या सुचनेतून कंपनीला वगळण्याचा निर्णय मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केला असल्याचं डॉ गोऱ्हे यांनी सांगितलं तारांगण वाशिम शहरात तारांगण तयार करण्यात आलं वर्षभरापुर्वी त्याचं उद्घाटनही झालं पण अजून त्याचं टाळं काही घडलं नाही का ते सांगणारा हा वृत्तांत वाशिम शहरातील बच्चेकंपनी आणि जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे एक ही स्थान नाही हे ओळखून जवळपास दीड कोटी रुपये खर्चून तारांगण मोनो रेल्वे आणि बगीचा निर्माण करण्याचे काम नगर पालिकेने हाती घेतले विधानसभा निवडणूकीच्या आचार संहिते पूर्वी उदघाटन ही झाले दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाले आणि कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या तारांगणाचे कूलूप ही उघडले गेले नाही या काळात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या खगोलीय घटना घडल्या पण ह्या घटना तारांगण मार्फत पाहचा योग वाशिमकर बच्चे कंपनीला आला नाही

ही घटना याची देही याची डोळा पहावयास मिळावी अशी खगोल प्रेमींची इच्छा आहे पण कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रशासन तारांगण उघडण्याच्या मनस्थितीत नसल्याने नागरिकांची निराशा झाली आहे वाशिम हुन सुनील कांबळे शहिद जम्मू आणि काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना राज्यातल्या दोन जवानांचा अपघाती मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या वाकडी इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित साहेबराव पाटील आणि बुलडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का इथले जवान प्रदीप साहेबराव मांदळे या दोघांचाही बर्फाची लादी अंगावर पडून मृत्यू झाला त्यांचे पार्थिव देह आज त्यांच्या मूळ गावी आणले जातील त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

दिवस आणि रात्र अशा पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज याहीवेळी चांगली कामगिरी करतील असा विश्वास उपकर्णधार अजिंक्य राहणेन व्यक्त केला आहे तर कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे

उत्तर भारतात मात्र आता थंडीची लाट सुरू झाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं